परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस्

भारत इंग्लंड दरम्यान चौथा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून अहमदाबादमध्ये शिक्षण वेबिनार आत्मनिर्भर भारतासाठी देशातील युवकांमध्ये आत्मविश्वास गरजेचा असून शिक्षण संशोधन आणि कौशल्या विकासामुळेच युवकांमधला आत्मविश्वास वाढीस लागेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद या विषयावरील वेबिनारमध्ये ते आज बोलत होते नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषांच्या वापरावर भर दिला असून जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणे ही भाषा तज्ञांची जबाबदारी आहे असे पंतप्रधान म्हणाले शिक्षणाला रोजगार आणि उद्यमशीलतेशी जोडण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या कक्षा यंदाच्या अर्थसंकल्पामुळे रुंदावल्या आहेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यापाठोपाठ सर्वात जास्त भर शिक्षण संशोधन आणि कौशल्य विकासावरच देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं

लूप्त होत चाललेले चित्ता प्राण्याचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यात नक्की यश येईल असा विश्वास केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे या लसीची निर्मिती केली आहे केवळ आठ महिन्याच्या कालावधीत ही लस तयार करण्यात आली असून ही आत्मनिर्भर भारताची क्षमता असून लसनिर्मितीत भारत जागतिक महासत्ता म्हणून उद्यास येण्याच्या मार्गावर असल्याचं डॉ बलराम भार्गव यांनी सांगितलं लसीकरण परवानगी केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासाठी वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभर म्हणजे चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे यासंदर्भात रुग्णालयांनी वशिष्ट वेळेचा आग्रह न धरता आठवडाभर दिवसरात्र लसीकरण करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलं आहे यामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळता येईल आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करता येईल असंही ते म्हणाले हा निर्णय खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांना लागू असेल आय्षमान भारत योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आरोग्य संबंधी योजनांसाठी सूचीबद्ध असलेल्या सर्व खाजगी रुग्णालयांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र म्हणून परवानगी देण्याचा निर्णय झाला आहे तसंच या योजनांसाठी सूचीबद्ध नसलेल्या मात्र आवश्यक मनुष्यबळ जागा आणि शीतकरण सुविधा असलेल्या अन्य काही खासगी रुग्णालयांनाही लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे केंद्राकडे लसीचा प्रेसा साठा असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या लसीकरण केंद्रांना तो वेळेवर पूरवला जाईल असंही डॉ हर्षवर्धन म्हणाले

या पार्श्वभूमीवर जयशंकर यांना बाग्लादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ अब्दुल मोमेन यांनी निमंत्रित केले आहे ढाका इथं ते डॉ मेनन आणि पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेणार आहेतअशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत देण्यात आली आहे

मालवाहतूकीचा खर्च कमी करणे आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाठवण्याच्या उद्देशानं विविध प्रकल्पांवर सध्या सरकार काम करत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं रस्ते रेल्वे आणि जलमार्गांचे एकत्रीकरण झाल्यास एक राष्ट्रएक बाजारपेठ आणि एक प्रवठा यंत्रणा अशी भारतीय प्रक्रिया स्रु होईल अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली

गोयल मंबई आपल्या खेळण्यांमधून केवळ आपली समृद्ध संस्कृती आणि वारसाच दिसून येत नाही तर आपल्या मुलांची मने विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहेअसं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे इंडिया टॉय फेअरच्या समारोप समारंभात ते बोलत होते इंडिया टॉय फेअरनं आपले कारागीर मध्यम लघु सूक्ष्म उद्योग स्टार्टअप्स तरुण डिझायनर्स आणि विचारवंतांसाठी संधीची कवाडं खुली केली आहेत असं ते म्हणाले

यामध्ये सौर आणि जैवइंधन याबाबतचं तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यात येणार आहे गेल्या जानेवारी महिन्यात याबाबतचा करार करण्यात आला होता भारत आणि फिजी दरम्यान कृषी आणि कृषीसंबंधित क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य करारालाही आज मंजुरी देण्यात आली

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर विधिमंडळ महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर दिलं कोरोनाविरुद्धची लढाई महाराष्ट्र समर्थपणे लढत असल्याचं सांगत टाळेबंदीच्या काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा ठाकरे यांनी घेतला कोरोना लढ्यासाठी मदत देताना राज्याऐवजी पीएम केअर फंडाला निधी देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली कर्नाटकातल्या मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी मदत करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले या मुद्द्यावर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करायला हवा असं ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर हरकतीचा मुद्दा मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर गदारोळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव मंजूर करण्यात आला

कृषी शेतकरी कल्याण आणि सहकारी क्षेत्रासाठीही यात भरीव तरतूद आहे

विधानसभेने व्यवसायाशी व्यवहारांसंबंधी काही बदल करणं आवश्यक असल्याचं व्यवसाय सल्लागार समितीनं सुचवलं आहे

दिल्ली महापालिका दिल्ली महापालिकेच्या पोट निवडण्कीत आम आदमी पार्टीनं चार प्रभागात तर काँग्रेसनं एका प्रभागात विजय मिळवला आहे रविवारी या पोटनिवडणूकांसाठी मतदान झालं होतं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर समाधान व्यक्त केलं असून दिल्लीच्या नागरिकांचा आम आदमी पार्टीवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे

जागतिक स्तरावर मुष्टीयुध्द स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विजेत्याचा समावेश असलेली ही समिती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तयार करण्यात आली आहे या नियुक्तीबाबत मेरी कोमने संघटनेचे आभेर मानले आहेत स्विस खली बॅडमिंटन स्पर्धा स्वित्झर्लंड मधील बेसेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी द्सऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे एच एस प्रणॉयला मात्र पराभवाल सामोरं जावे लागलं

भारताची पी

सिंधू आणि सायना नेहवाल आज स्पर्धेतील आपले पहिले सामने खेळणार आहेत तर पुरुष दुहेरी प्रकारांत सात्विक साईराज आमि चिराग शेट्टी स्कॉटलँडचे जुळी भावंडं क्रिस्तोफर आणि मॅथ्यू ग्रिमले आमने सामने असतील क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवला जाणार आहे

त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार